काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात बोलताना या कराराची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला या करारासंदर्भात नियंत्रक आणि महालेखापाल कॅगचा अहवाल संसदेसमोर न ठेवता सर्वोच्व न्यायालयात सरकारनं खोटी माहिती दिल्याचा आरोपही खरगे यांनी केला दरम्यान या व्यवहारात भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तसंच आपल्या मित्राला कंत्राट देण्यासाठी देशाची सुरक्षा व्यवस्था कमकुवत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चौकशी करावी असं काँप्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे या संदर्भात केलेल्या एका द्वीटमध्ये गांधी यांनी अनिल अंबानी यांचं नाव कर्जबुडव्यांच्या यादीत असून देणी थकवल्याबद्दल अंबानी यांच्या कंपनीला टाळं ठोकलं असल्याचं म्हटलं आहे

या प्रकरणांवर न्यायालयात आज सुनवणी होणार होती वादग्रस्त जागेवर लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याची मागणी विविध हिंद् संघटना करत आहेत हा अध्यादेश न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच आणता येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं

यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन देशाच्या निर्यातीला चालना मिळेल असं प्रभू यांनी द्विटरवरून सांगितलं निर्यात व्यापाऱ्यांना तीन टक्के व्याज अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं काल घेतला यासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे परदेशात जहाजातून माल पाठवण्यासाठी चालना देण्याच्या द्रष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे खाद्यपदार्थ उद्योजकांना पॅकेजिंग च्या नव्या नियमांचं पालन करावं लागेल असं खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं म्हटलं आहे नव्या नियमांनुसार खाद्यपदार्थांना प्लास्टिक किंवा वर्तमानपत्रांच्या कागदाचं वेष्टन घालण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे हे प्रतिबंध येत्या एक जुलै पासून लागू केले जातील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल लेखक डॉ

या योजनेअंतर्गत पहिल्या शंभर दिवसात सात लाख रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले सर्वांना आरोग्य सुविधा देण्याच्या द्रष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाबद्दलही घेब्रेयेसस गौरवोद्गार काढले

गीतकार प्रमोद सूर्या यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे पारंपारिक गीतं गेल्या अनेक पिढ्यांपासून अनेक समारंभात गायले वाजवले जात असून त्यांच्यावर कोणतं प्रकाशन प्रसारणाच्या मालकी हक्काचा दावा करु शकत नाही असं न्यायमूर्ती बी पी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे याचिकाकर्ते प्रमोद सुर्या यांनी त्यांच्या दोन प्रस्तकांत जूनी मारवाडी आणि गूजराती पारपारिक गीतं छापल्याबद्दल त्यांच्याविरोधात दाखल याचिका मागे घेण्याची मागणी केली आहे

या स्पर्धेत काल चेन्नई स्मॅशर्सनं पुणे सेव्हन एसेसचा चार तीन असा पराभव केला